मुंबई आणि प्ण्यातील नागरीकरणाचा भार कमी करून आजूबाजूच्या परिसरात स्मार्ट गावे तयार केली पाहिजे असे मत विविध नेत्यांनी आणि सामाजिक संस्थानी या अहवालात व्यक्त केलं आहे शहरातील काही भागांचा नियोजनबद्ध विकास झाला असून राहण्यायोग्य शहर म्हणून प्णे अव्वल क्रमांकावर असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

दरम्यान येत्या बुधवार पासून शहरातील मॉल आणि निवासी हॉटेल सुरू केली जाणार असल्याचं पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी म्हटलं आहे

शहरातील दुकानदारांनी दिवसाआड द्काने सुरू ठेवण्याची नियमावली रद्द करण्याची मागणी केली असली तरी शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत त्या नियमावलीत बदल करता येणार नसल्याचं विक्रम कुमार म्हणाले

त्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरणे टाळावे आणि सुरक्षा साधनांचा आवर्जून वापर करावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे

या विषयीचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागानं आज जाहीर केला

संघटनेच्या वतीने आज ओवाळणी म्हणून या देवदासींना धान्याची पाकिटे देण्यात आली क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज महापालिकेतील त्यांच्या छायाचित्रास प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले राम मंदिराची होणारी पायाभरणी आणि भूमिप्जनाचे आम्ही स्वागत करत असून इथून पुढे देशात शांतता आणि सौहार्दाचे नवे पर्व सुरू व्हावे असं आवाहन पुण्यातील आझम कॅम्पस शैक्षणिक सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ

इनामदार यांनी केलं आहे राम मंदिर भ्रमिप्रजनाबाबत एका पत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे राम मंदिराचे भूमिप्रजन या घटनेचे आम्ही स्वागत करीत असून त्यासाठी आपण शुभेच्छा देत असल्याचं इनामदार यांनी म्हटलं आहे आज श्रावण मासातील दुसरा सोमवार आहे या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर येथे शंभू महादेवाच्या मंदिरात हर हर महादेव ओम नम शिवाय म्हणत महाअभिषेक करण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दैनंदिन प्रजेला परवानगी दिली असून पाच पुजाऱ्यांच्या उपस्थिततीत आज पहाटेची आरती करून पूजा करण्यात आली

मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तुलनेत अपुरा पाऊस झाल्यानं धरणातील पाणी पातळी मात्र खालावली आहे

पुणे शहर आणि परिसरात आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या

उद्या मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा प्णे व्रत्तांत